जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त ते बोलत होते समाजाच्या उद्वारासाठी दारिद्र अशिक्षितता तसंच जातीय भेदभाव दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रीतपणे लढा द्यायला हवा कारण समाजाची अधोगती साठी याच गोष्टी कारणीभूत आहेत असंही ते म्हणाले लोकांशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनात मातृभाषेचा वापर वाढायला हवा असं मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे उद्या साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त आज एका दैनिकात लिहिलेल्या लेखात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा आणि मनोभूमिकेचा विकास तसंच शिक्षणामधे मातृभाषेची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे आत्मनिर्भर भारत योजना ही नवभारत निर्माण करणारी योजना असून केवळ देशाच्याच नाही तर जगाच्या गरजेच्या वस्तू उत्पादित करण्याचं या योजनेचं उद्दीष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नीती आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय बैठकीत ते दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते देशाचा विकास करणं हे सरकारचं मुख्य धोरण असून त्यासाठी राज्यांच्या संसाधनांचा योग्य रितीनं वापर केला पाहिजे असं ते म्हणाले कोविड काळात राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून काम केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतनेट योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या सरकारच्या विविध योजनांचा प्रधानामंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला कृषी पायाभूत सुविधा उत्पादकता मनुष्यबळ विकास तळागाळापर्यंत सेवा सुविधेचा पुखठा आरोग्य आणि पोषण या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रशासकीय परिषदेचे माजी कार्यकारी सदस्य केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते

ते काल नॅशनल असोसिएशन ऑफ सोफ्ट्वेअर अँड सर्व्हिस कंपनीज अर्थाच नॅस्कॉम या अशासकीय व्यापार संस्थेच्या एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते नॅस्कॉम ही संस्था उर्कॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि उद्योग या क्षेत्रात काम करत आहे परदेशातले उद्योजक आणि गुंतवणूकदारांना उद्योग उभारण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असून त्यांनी क्वि गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या फिट डिया अभियान यशस्वी यशस्वी करण्यासाठी मल्लखांब या क्रीडा प्रकाराची मोठी मदत मिळणार आहे

त्या आज चेन्नई धिं एका कार्यक्रमात बोलत होत्या

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच विनामास्क फिरणाऱ्यांवर अधीक तीव्र कारवाई करण्यात येत आहे

सर्वात जास्त अडीच लाखांचा दंड अंधेरी पश्चिम विभागात वसूलण्यात आला

राज्यात नव्यानं आढळत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासन तसंच नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे

याकाळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असतील

अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पड्र नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करायचा श्रााराही जिल्हा प्रशासनानं दिला आहे

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माघ यात्रे करता दिंड्या आणि पालख्यांनाही प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत

राज्यातल्या सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका रद्द करायच्या राज्यशासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे

याविरोधात याविकाकर्त्यांनी व्यवस्थापक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी केली होती

धनुका आणि व्ही जी बिश्ट यांच्या खंडपीठानं यासंदर्भात संवैधानिक आणि कायदेशीर अधिकारांचा भंग झाला नसल्याचं मत व्यक्त केलं अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं पाठवलेलं मंगळ्यान मंगळावर सुखरूप उतरल्यानंतर त्यानं मंगळावरचे फोटो पाठवायला सुरुवात केली आहे या मंगळयान मोहिमेत स्वाती मोहन या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ महिलेचा प्रमुख सहभाग आहे

लातूर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी मिळेल त्या वेळेमध्ये रब्बी पिकांना पाणी देत आहेपरंतू काही

बसविला जात नाही

पी

देसाई यांच्या हस्ते आज महाबळेश्वर श्वि मध संचालनालयाच्या प्रशासकीय शारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते मधमाशी पालन हे शेती पुरक व्यवसायांमधलं उत्पन्नाचं प्रभावी साधन आहे शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावं यासाठी मध संचालनालयानं त्यांना प्रशिक्षण द्यावं अशी सूचना त्यांनी केली यावेळी देसाई यांच्या हस्ते मध संचालनालयाच्या विविध उपक्रमांचाही शुभारंभ झाला

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात तिडी पिंपळगाव श्वले शेतकरी आश्रोबा भागवत यांच्या शेतातल्या शंभर कोंबड्या बर्डफ्ल्युने दगावल्याची माहिती गुगळी धामणगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गाडीलवार यांनी काल दिली दरम्यान घटनेबाबत तलाठी यशवंत सोडगीर यांनी या वरिष्ठांना माहिती दिली आहे देशात एक देश एक मानक प्रणाली विकसित करुन देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानकं निश्वितीमधे महत्वाचं स्थान मिळवून देणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केलं आहे भारतीय मानक संस्थेच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते